यामध्ये कोरोना प्रतिबंधासाठी काम केलेले अधिकारी कर्मचारी घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत कार्य करणारे कर्मचारी कोविडविषयक सेवेसाठी थेट संपर्कात असलेले अभियंते महसुली आणि इतर विभागातील महापालिका कर्मचारी वाहन चालक पीएमपीचे बस चालक वाहक पाण्याचे टँकर चालक तसेच स्मशान भूमीत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचंही लसीकरण करण्यात येणार आहे अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व विभागांना पत्र पाठवून संबधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव आणि संपर्क क्रमांकाची यादी प्ढील दोन दिवसांत पाठविण्याचे आदेश दिले आहेत

विद्यार्थ्यांना यात विषयनिहाय गूण पाहता येतील आणि त्याची छापील प्रतही घेता येईल

नवजात अर्भक आणि गर्भवती मातांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत लक्ष्य हा उपक्रम राबविण्यात येत आहे यासाठी वाय सी एम या रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे भोसरी आकुर्डी आणि जिजामाता रुग्णालयातही लवकरच या स्वरूपाचे बदल करण्यात येणार आहे

हॉटेल निर्बंध कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका क्षेत्रात नव्यानं लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील हॉटेल व्यावसायिकांचं मोठं नुकसान होणार असल्याचं या व्यावसायिकांच्या संघटनेनं म्हटलं आहे

स्वारगेट लोणावळा ही बसफेरी सकाळी सात वाजता स्वारगेट इथून सुटेल भूशी डॅम राजमाची पॉईट नारायणधाम मंदिर कार्ला लेणी असा प्रवास करीत सायंकाळी परत स्वारगेट इथं ही बस पोहोचेल

औंध प्रभाग समिती अध्यक्ष विधी समिती क्रीडा समिती अशा महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम पाहिलं होतं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत